कोरोना लस कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी भारतात विकसित करण्यात आलेल्या कोवॅक्सिन या देशातील पहिल्या लसीच्या मानवांवर घेतल्या जाणाऱ्या पहिल्या टप्प्यातील चाचण्यांना नवी दिल्लीच्या भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत काल पासून सुरुवात झाली असल्याची माहिती पीटीआय वृत्तसंस्थेनं दिली आहेया

प्राध्यापक आणि या लसीच्या चाचण्या घेणाऱ्या पथकाचे प्रमुख संशोधक डॉक्टर संजय राय यांनी दिली

मदत जागतिक आरोग्य संघटनेच्या विनंतीनुसार भारतानं दक्षिण कोरियाला दहा लाख अमेरिकी डॉलर्सची वैद्यकीय मदत पुरवली आहेतिथल्या वैद्यकीय पुरवठ्याचा तुटवडा लक्षात घेऊन मान वतेच्या दृष्टीकोनातून भारतानं दक्षिण कोरियाला क्षयरोग प्रतिबंधक औषधं पुरवली आहेत

विमान भाड्याच्या दरावरील उच्चतम आणि निम्नतम मर्यादा आखून दिल्या होत्या मागणी वाढल्यास जास्तीत जास्त भाडे मर्यादा आखून देण्यात आली आहे तर विमान कंपन्यांची आर्थिक स्थिती सुविहित ठेवण्यासाठी कमीत कमी भाडे मर्यादा आखून देण्यात आली आहे

जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं याबाबतच्या सूचना केल्या आहेत शैक्षणिक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं मराठी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी चार यू ट्यूब चॅनेल्स सुरू केली आहेतशाळा बंद असलेल्या सध्याच्या काळात इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल असं संस्थेचे उपसंचालक विकास गरड यांनी सांगितलं लवकरच इंग्रजी आणि हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी अशी चॅनेल्स सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं

आकाशवाणी या कार्यक्रमाचा प्रादेशिक भाषांमधील अनुवाद कार्यक्रमानंतर लगेचच प्रसारित करणार

बाय हॅशटॅग आस्क एअर या ट्विटर हँडल वर देखील आपले प्रश्न पाठवू शकतात

घरबांधणी ग्रामीण भागासाठीच्या पंतप्रधान घरकुल योजनेतील सुधारणेमुळे घर बांधण्याचा सरासरी कालावधी कमी झाला असल्याची माहिती ग्रामीण विकास मंत्रालयानं दिली आहे हा कालावधी

गडकरी भारतातली गुंतवणूक जास्त परतावा देणारी असल्यामुळे भारतात गुंतवणूक करावी असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी युरोपातल्या गुंतवणूकदारांना केलं आहेस्वच्छ उर्जा निर्मितीला भारत इथेनॉल आधारित अर्थकारण

सौर उर्जा महाराष्ट्र सरकारनं राज्याचं सौर उर्जाविषयक धोरण ठरवण्यासाठी उर्जा विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहेराज्याची उर्जेची गरज भागवण्यासाठी औष्णिक उर्जेवरचं अवलंबित्व कमी करण ं आणि सौर उर्जा प्रकल्पांना त्वरित परवानगी देणं या हेतून हे धोरण ठरवण्यात येणार असल्याची माहिती उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली आहेसौर उर्जा प्रकल्पांना जमीन उपलब्ध करुन देण्यासाठी एक स्वतंत्र कंपनी स्थापन क रणार असल्याचं त्यांनी सांगितलं राजस्थान राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काल समर्थक आमदारांसह राज्यपाल कालराज मिश्रा यांची भेट घेऊन विधानसभेचं अधिवेशन तत्काळ भरवण्याची मागणी केलीसध्याच्या परिस्थितीचा कायदेशीर मत तपासून मगच याबाबत निर्णय घेण्यात येईल असं राज्यपालांनी यावेळी सांगितलंराज्यपालांनी परवानगी दिल्यास विधिमंडळात आपण आपलं बहुमत सिद्ध करू असं मुख्यमंत्री गेहलोत यांनी राजभावनाबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितलं

राज्यातली बहुतेक राष्ट्रीय उद्यानं आणि अभयारण्यं पुराच्या पाण्यानं वेढलेली आहेत पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्रालय पूरग्रस्त भागातील नागरिकांना मनरेगा अंतर्गत रोजगार देण्याला प्राधान्य देणार असल्याची माहिती आसामच्या मुख्य सचिवांनी दिली बिहारमधल्या पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठीराज्य सरकारनं केंद्राकडे हेलिकॉप्टरची मागणी केली आहेआज पाटण

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार